केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनीच याबद्दलचे आदेश दिल्याची माहिती परिवहन खात्याच्या अधिकृत सूत्रांनी दिली

याशिवाय प्रादेशिक परिवहन कार्यालयं आणि ट्रान्सपोर्ट हबमध्ये देखील फास्ट टॅग मोफत मिळणार आहेत

या फास्टटॅगमुळे टोल नाक्यांवर भरावा लागणारा टोल रोख स्वरूपात न भरता थेट तूमच्या खात्यातून ती रक्कम घेतली जाणार आहे टोल नाक्यावरील गर्दी आणि विलंब टाळण्यास यामुळे मदत होणार आहे शेतकरी अतिवृष्टीमुळं बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुणे महसूल विभागाला दीडशे कोटी रुपये मिळाले असून ही रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे

पुल मुंढवा खराडी दरम्यान मुळा मुठा नदीवर पुल बांधण्यासाठी तीस कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला पालिकेच्या मुख्य सभेत आज मान्यता देण्यात आली बांधकाम व्यावसायिकांनी स्वखर्चातून हा पूल बांधण्याची तयारी दाखवली होते मात्र मुंढव्याचा पालिकेत समावेश झाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी हा रस्ता करण्यास असमर्थता दर्शवली आता पूणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी हा पुलपालिकेच्या खर्चातून बांधण्यासाठी रस्त्याची आखणी आणि बांधकामाचा खर्च करण्याचा प्रस्ताव मंजूर केला यामुळे विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे

अजय चंदनवाले यांनी दिली

त्यामुळे सताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी आज सर्वसाधारण सभेत आंदोलन केले

पोलीस बंदोबस्तात हे काम लवकरच सुरू करून मार्च अखेर हा प्रकल्प पूर्ण करण्यात येईल असं प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले ठेंगडी दत्तोपंत ठेंगडी हे कर्मयोगी होते असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी काल प्ण्यात केलं

त्याच्या उद्घाटन कार्यक्रमात भैयाजी जोशी बोलत होते व्हॉलीबॉल अहमदनगर इथं शालेयगटाची राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा सुरु आहे मुलींच्या गटात आज महाराष्ट्रनं बादफेरीत प्रवेश केला पुणे जिल्ह्याच्या श्रावणी कोलते आणि सिद्धी जानकर यांच्याउत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्रनं बिहार आणि जम्मु काश्मीरचा पराभव केला